कोविड प्रतिबंधाचा उपाय म्हणून अधिकाधिक तपासणीवर भर देण्यात येत आहे

भारतीय वाय्दलाच्या विमानांनी आज कोरोनाचा उपचार करणाऱ्या देशातल्या महत्वाच्या रुग्णालयांवर प्ष्पवृष्टी केली भारतीय नौदल आणि लष्कराच्या बँड पथकानं देखील या कोविड योध्यांना मानवंदना दिली

राज्यातील म्ंबईसह अनेक शहरात हेलिकोप्टर ने प्ष्पवृष्टी करण्यात आली नागप्रातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय इथं भारतीय वाय् दलाच्या बँड पथकाने डॉक्टर परिचारिका स्वच्छता कर्मचारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्या प्रती कृतज्ञता म्हणून आज सकाळी रुग्णालय परिसरात मानवंदना दिली आज संध्याकाळी साडे सात वाजता गेटवे ऑफ इंडिया इथं भारतीय नौदलाच्या नौकांवर सायरन वाजवून आणि बंद्कांच्या फैरी झाडून कोविड योद्ध्यांना अभिवादन करण्यात येईल भारतात माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य असून त्यांना जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याचा आणि त्यांना सजग करण्याचा अधिकार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलत होते भारतीय माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत च्कीची माहिती सांगणारे अहवाल खोटे असल्याचं लवकरच उघड होईल असं ते म्हणाले रेल्वेच्या श्रमिक विशेष गाड्या केवळ लॉकडाऊनम्ळे घरापासून दूर अडकून पडलेल्यांना परत घरी जाता यावं याकरता संबंधित राज्यसरकारांच्या विनंतीवरुनच चालवण्यात येत आहेत असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे स्थलांतरित मजूर विद्यार्थी प्रवासात मधेच अडकलेले यात्रेकरु आणि पर्यटक यांना ही स्विधा राज्यसरकारच्या शिफारसीवर उपलब्ध आहे

अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे

नागपूर अमरावती महामार्गाच्या कारंजा इथल्या कोहली पेट्रोल पंपाजवळ स्थलांतरित मज्रांना घेऊन जाणारी बस आज सकाळी पलटली

ही बस सूरत इथून ओदिशाला जात होती

या मज्रांना उपचारासाठी कारंजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान बस चालक क्लिनर आणि इतर प्रवासी जखमींना वाटेतच सोडून द्सऱ्या वाहनाने पसार झाले

मात्र नागपूर शहर हे रेड झोन मध्ये असल्याकारणाने येथे क्ठलही शिथिलता राहणार नाही द्सऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ज्या सवलती होत्या त्याच कायम राहतील यासंदर्भातील नवे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आय्क्त त्काराम मुंढे यांनी जारी केले आहेत

नियम किती लवकर शिथिल करायचे ते आता नागरिकांनाच ठरवायचे आहे

यवतमाळ जिल्ह्यात सलग द्स या दिवशीही पॉझेटिव्ह रुग्णवाढीच्या संख्येला ब्रेक लागला आहे दोन दिवसांत पॉझेटिव्ह रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नाही

तत्पूर्वी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार आणि अन्य मान्यवरांनी वर्धेतील छात्रावास येथे कामगारांना निरोप दिला

यामध्ये अकोला अमरावती जिल्ह्यासाठी चार व ब्लडाणा यवतमाळ वाशिम जिल्ह्याकरीता सहा बसेस सोडण्यात आल्या होत्या

अडकलेल्या विदयार्थ्यांना सर्वप्रथम खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात सोडण्यात आले याठिकाणी त्यांची वैदयकीय तपासणी करण्यात आली

आगामी ऑलिम्पिक स्पर्धांसाठीची प्रशिक्षण शिबिरं मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा विचार असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिज् यांनी म्हटलं आहे बेंगळूरू आणि पटियाळामध्ये ही शिबिरं सुरू होतील मात्र अन्य प्रशिक्षण वर्ग स्रू होण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत थांबावं लागेल असं ते म्हणाले गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ कोरोना निगेटिव्ह असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल रात्री एका रुग्णाचा नम्ना पॉझिटिव्ह आला आहेत याम्ळे सावधगिरीचा उपाय म्हणून चंद्रपूर महानगरातील बंगाली कम्प परिसरात असणाऱ्या क्रिष्णा नगर भागाला पूर्णतः सिल करण्यात आले आहेत